केंद्रीय कृषी कायद्यांविरुद्धच्या बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद

बंदचा राज्यातल्या जनजीवनावर फारसा परिणाम नाही

कराड जनता सहकारी बॅकेचा बॅंकीग परवाना रद्द

भाडेतत्वावरील इलेक्ट्रॉनिक बाईकला पुणे महापालिकेची परवानगी

राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांनी ठिकठिकाणी निदर्शनं केली सरकार आणि कायद्याच्या विरोधात भाषणं झाली पण कोणीही नेमका कोणत्या तरत्दींना विरोध आहे ते सांगितल्याची बातमी नाही कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि हमीभावाची व्यवस्था मोडीत काढण्याचा कोणताही प्रस्ताव नव्या कायद्यात नाही तरीही त्या मोडीत काढण्याविरुद्ध घोषणाबाजी होताना दिसली त्यावरून या कायद्यांबद्दल अपसमज पसरवून विरोधी वातावरण तापवण्यात येत असल्याचा आरोप कायद्यांच्या समर्थकांनी केला

बंद बाबत राज्यातल्या घडामोडींचा आढावा घेणारा हा वृत्तांत

काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी संध्याकाळनंतर ती सुरळीत झाली दुकानांसहित इतर व्यवहारही संध्याकाळी सुरू झाले पुणे शहरातल्या टिळक चौकात विविध संघटना तसंच राजकीय पक्षांनी निदर्शनं केली

ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला

सांगली शहरात काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापट झाली पुतळा जाळण्यासाठी नेताना पोलिसांनी तो काढून घेतल्यानं पोलिस आणि आंदोलक यांच्यात धक्काबुक्की झाली

सोलापूर शहरात बाजार समित्या आणि प्रमुख बाजारपेठा बंद होत्या शिवसेना मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षातर्फे मोर्चा काढण्यात आला तर बहुजन वंचित आघाडीनं निदर्शनं केली मुंबईत लालबागमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाद्वारे निदर्शनं करण्यात आली शिवसैनिकांनी विभागात फिरून दुकाने बंद करण्यासाठी आवाहन केलं ठाणे जिल्हयात सकाळी काही काळ दुकानं बंद ठेवण्यात आली होती मात्र रिक्षा बस आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होती ठाणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली पोलिसांनी पक्षाच्या सुमारे तीनशे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले पालघर जिल्ह्यात पालघर डहाणू बोईसर भागात रेल्वे बस रिक्षा आणि वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व काही बंद होतं

रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामकाज वगळता जिल्ह्यातले इतर व्यवहार सुरू होते लांजा इथला आठवडा बाजार पूर्ण क्षमतेनं भरला होता सिंधूदुर्ग जिल्ह्यातलेही सर्व व्यवहार सुरळीत सुरु होते सावंतवाडीत काँग्रेसतर्फे निदर्शनं करण्यात आली आमदार नितेश राणे यांच्या माध्यमात्न कणकवलीत सुरू करण्यात आलेल्या कांदा विक्रीला जनतेनं मोठा प्रतिसाद दिला रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी एसटी बस बाजार सुरू होते

नंद्रबारमध्ये ग्रामीण शेतकरी कष्टकरी सभेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला

धुळे शहरातल्या बाजारपेठा दैनंदिन व्यवहार कार्यालयं रिक्षा एसटी बस सेवा सुरळीत सुरु होत्या मात्र विविध पक्ष संघटनांनी धुळ्यातून जाणार्याय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केल्यानं काही काळ वाहतूक कोंडी झाली

वाशिम जिल्ह्यात शेतीविषयक व्यापार दुकानं आणि सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होत्या काही ठिकाणी राष्ट्रवादी कॉप्रेस आणि शिवसेनेतर्फे रास्ता रोको करण्यात आला गडचिरोली शहरातली दुकानं सकाळपासुनच बंद होती गोंदियामध्ये तुरळक प्रतिसाद मिळाला महाविकास आघाडीतर्फे मोर्चा काढण्यात आला

वर्धा शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा असा मोर्चा काढण्यात आला होता

अकोला जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होत्या मात्र इतर व्यापाऱ्यांनी आपली दूकानं उघडी ठेवल्याचं चित्र अकोला शहरामध्ये दिसलं लातूरमध्ये काँप्रेसतर्फे गांधी चौकात निदर्शनं करण्यात आली जिल्ह्यात बँकांचे व्यवहार एसटी महामंडळाची वाहतूक तूरळक स्वरूपात सुरू होती बीड जिल्ह्यात सकाळी काही प्रमाणात बस वाहतूक बंद होती मात्र बाहेरच्या जिल्ह्यांमधून आलेल्या गाड्या ह्यांची ये जा होती

परभणी शहरासह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

जालन्यामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला

तर वंचित बहुजन आघाडीच्यवतीनं मामा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं

रिझर्व्ह बॅकेनं परवाना रद्द केल्यानंतर सहकार आय्क्तांनी बॅकेची दिवाळखोरी जाहीर करत बॅक अवसायनात गेल्याचे जाहीर केलं आहे त्या बॅकेवर उपनिंबधक मनोहर माळी यांची अवसायानिक म्हणून निय्क्तीही करण्यात आली आहे

रिझर्व्ह बॅकेने दिलेल्या आदेशान्सार बॅकेतल्या पाच लाखापर्यंतच्या ठेवी परत केल्या जाणार असून त्याला किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचं मनोहर माळी यांनी सांगितलं

इंधन गडकरी देशात मोठ्या प्रमाणात होणारी इंधन आयात ही आपल्या अर्थव्यवस्थेसमोरील मोठी समस्या आहे ती कमी करून आत्मनिर्भरतेकडे जाण्याची शासनाची भूमिका असून जैविक इंधन हाच यावरील पर्याय असल्याचं केंद्रीय महामार्ग वाहत्रक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे रेग्यूलेटरी रिक्वायरमेंट फॉर इलेक्ट्रिक व्हेईकल या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमात गडकरी काल बोलत होते

अशा प्रकारे योजना राबवणारी पूणे ही देशातील पहिलीच महापालिका ठरली आहे

खाजगी कंपनीच्या माध्यमातून या बाईक उपलब्ध होणार असून त्याची देखभाल दुरुस्तीही ही कंपनीच करणार आहे या योजनेचा कोणताही खर्च महापालिका करणार नाही मात्र महापालिकेला उत्पन्नाच्या दोन टक्के महसूल मिळणार आहे शहरामध्ये बाईकची गरज कूठे लागेल यासाठी पाचशे ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आलं असून प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे यासाठी प्रति किलोमीटर चार रुपये असा दरही निश्वित करण्यात आला आहे हवा प्रद्रषण वाहतूक कोंडी बस वेळेत न मिळणं रिक्षावाल्यांनी भाडं नाकारण अशा अनेक समस्यांचा सामना कराव्या लागणाऱ्या पुणेकरांना इलेक्ट्रॉनिक बाईकच्या माध्यमातून एक नवी सेवा उपलब्ध होत आहे ती किती फायद्याची आहे हे समजण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल शिवराज सणस आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे

अहमदनगर जिल्ह्यात राहुरी इथं क्रषिभूषण दत्तात्रय वने यांच्या शेतात झालेल्या कार्यक्रमात भूसे यांनी संसाधन पेढी अर्थात रिसोर्स बॅंकेतील शेतकरी बांधवांशी ऑनलाईन संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

महामार्ग कोकण कोकणातील महामार्गाच्या दहा वर्षे रेंगाळलेल्या कामाच्या पाठपुराव्यासाठी सोमवार पासून समृद्ध कोकण महामार्ग अभियानाला स्रुवात करण्यात आली त्याची माहिती समृद्ध कोकण महामार्ग अभियानाचे प्रणेते संजय यादवराव यांनी काल पत्रकाद्वारे दिली सध्या सुरू असलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची गती आणि दर्जा तपासण्यासाठी कोकणवासीयांच्या या समितीन मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा अभ्यासदौरा सुरू केला आहे

उद्यापासून या कार्यशाळा सुरू होणार आहेत

या कार्यशाळांमध्ये भारत सासणे लीना सोहोनी डॉ उमा क्लकर्णी नीलिमा बोरवणकर प्रा क्षितिज पाटुकले संजय सोनवणी मोनिका गजेंद्रगडकर आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत

नीट मेळघाट क्पोषणाचा प्रश्न असलेल्या मेळघाटसारख्या अतिद्र्गम भागात सुविधांचा अभाव असतानाही तिथल्या आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे मेळघाटची ही लेकरं डॉक्टर होऊन पुन्हा आपल्या भूमीत सेवा बजावणार आहेत मेळघाटातील परिवर्तनाची ही नांदी असल्याचं प्रतिपादन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आणि अमरावती जिल्ह्याच्या संपर्कमंत्री यशोमती ठाकूर यांनी काल केलं नीट परीक्षेत यश मिळविलेल्या ग्णवंतांचा सत्कार ठाकूर यांच्या हस्ते झाला त्यावेळी त्या बोलत होत्या डिसले सोलाप्र जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील जागतिक शिक्षक प्रस्कारप्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन इथं काल सत्कार केला डिसले यांचं अभिनंदन करुन राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांना शाल श्रीफळ आणि भेटवस्तू दिली

या मालिकेतल्या पहिल्या दोन्ही सामन्यातल्या विजयामुळे भारतानं मालिका मात्र जिंकली आहे हवामान राज्यात काल सर्वत्र हवामान कोरडं होतं आज मात्र कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे तापमानात काल किरकोळ वाढच झाली

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार